विश्व हॉकी स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत

स्वस्थ भारत यात्रेचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला केंद्र सरकारच्या आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितील भारतीय खाद्य सुरक्षा आणि आणि मानक प्राधिकरण यांच्या विद्यमाने देशात विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आहारातील मीठ साखर तेल कमी करुन योग्य पोषक आहार घेतला पाहीजे असं सांगताना ते म्हणाले स्वस्थ भारत मिशन बहोत महत्वपूर्ण हे क्योंकि देश स्वस्थ रहेगा तभी देश खुशाल रहेगा न्यूट्रीशियन की जानकारी छाञोंको नही होती और इसलिए हम आनेवाले दिनों में हम पाठयक्रमो में जो बदलाव कर रहे है उसमे न्यूट्शिनियल एस्पेक्टस है उसको हम जादा कवर जो दे रहें है आज जो सारे मरीज दिखते है उसका मूल कारण राईट आहार नही लेते है यही है और इसलिऐ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने स्वस्थ भारत मिशन लॉच किया है तो उसका उद्देश यह है की यह स्वच्छ भारत मिशन का संदेश सब जगह पहुॅंचये जावडेकर प्ण्यातल्या श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड संस्थेनं गरीब महिलांना स्वाभिमानानं जगायला शिकवलं असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे लिज्जत रत्न पुरस्कारांचं वितरण जावडेकर यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते

पालकमंत्री गिरीश बापट महापौर मुक्ता टिळक लिज्जत पापडच्या संस्थापिका जसवंती बेन इत्यादि मान्यवर यावेळी उपस्थित होते गोवर रुबेलाः राज्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण माहिमेत गेल्या दहा दिवसांत एक कोटी आठ लाख बालकांना लस देण्यात आली आहे

ही लस संपूर्ण सुरक्षित असल्याचं सांगत पालकांनी आपल्या बालकांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी काल मुंबईत केलं

बुलडाणा जिल्ह्यामध्ये केवळ दोन दिवसात दोन लाखांहून अधिक मुलामुलींचं यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आलं प्णे विद्यापीठः पुणे विद्यापीठातल्या आपत्कालीन वैद्यकीय सेवांचं उद्घाटन काल केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते काल करण्यात आलं

या सेवा विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांसाठी असतील हत्याकांड सातारा जिल्ह्यातल्या वाई हत्याकांडातील मुख्य संशयित डॉक्टर संतोष पोळ याच्याकडे गेल्या आठवड्यात मोबाईल फोन आणि नकली पिस्तूल सापडलं

टॅंकर पुणे जिल्ह्यातली पाणी टंचाई झपाट्यानं वाढत चालली असून जुन्नर आणि आंबेगाव या अतिवृष्टीय्रस्त तालुक्यातही टँकरनं पाणी पुरवण्याची वेळ आली आहे

आंबेगाव आणि जून्नर हे तालुके अतिवृष्टीय्रस्त म्हणून यापूर्वी ओळखले जात होते

ऐक्या याविषयीचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

शिवसेना आणि भाजप स्वतंत्र रीत्या निवडणूक लढवत असून काँप्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी केली आहे

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे अहमदनगर आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून एकंदर विकासासाठी मतदार कोणावर विश्वास टाकणार हे उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतरच कळेल आकाशवाणी बातम्यांसाठी अहमदनगरहन मनोज सातपृते आणि ध्वळ्याहून नितीन जाधव यांच्यासह मेघना देशपांडे प्णे

मराठी प्रेमी पालक मराठी पालकांनी आपल्या पाल्यांना किमान दहा वर्षे मराठी भाषेतून शिक्षण द्यावे तरच मराठी मुलं लेखन वाचन आकलनात तरबेज होतील असं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल मुंबईत व्यक्त केलं गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते मातृभाषेतून शिक्षण मिळावे यासाठी संघर्ष करावा लागणे दुर्दैवाचं असल्याचं देसाई यावेळी म्हणाले

पुण्यातल्या आमदार आणि खासदार यांना यावेळी प्रश्न विचारले जाणार असून त्यांनी या सक्तीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा आहे

या प्रशावर लवकरात लवकर तोडगा काढावा नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते दुधाच्या पिशव्यांना प्लास्टिक बंदीतून वगळण्याची मागणीही शेट्टी यांनी केली

दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ग्रंथदिंडी तसंच वाचन या विषयावर परिसंवाद कथाकथन कवी संमेलन साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे

बहिणाबाई जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथं कालपासून बहिणाबाई महोत्सवाला सुरुवात झाली ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू इथं विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत रथोत्सवः सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड इथं ग्रामदैवत सिध्दनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याचा समारोप काल रथोत्सवानं करण्यात आला राज्याच्या विविध भागांसह आंध्रप्रदेश कर्नाटकमधूनदेखील लाखो भाविक यावेळी उपस्थित होते

जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अपघातः नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या दोन अपघातात चार जण ठार तर पंधरा जण जखमी झाले मुंबई आग्रा महामार्गावर वडिवरे इथं नाशिकह्न मुंबईकडे जाणारी बस दुभाजकावर आदळून फरफटत गेल्याने दोन जण ठार तर पंधरा जण जखमी झाले जखर्मीना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे नाशिक शहरातील पंचवटी भागात काल रात्री दुसऱ्या एका अपघातात दुचाकी कंटेनरवर आदळून दोन युवक जागीच ठार झाले

हवामानः यवतमाळ जिल्ह्यात काल जोरदार अवकाळी पाऊस झाल्यानं कापूस आणि तूर पिकाचं नुकसान झालं राज्यात किमान तापमानात चढ उतार होत असून अनेक ठिकाणी ढगाळ हवामानामुळं थंडीचा प्रभाव कमी झाला आहे